इतर देशांच्या तुलनेत भारतात एका दिवसात उच्चांकी कोरोना लसीकरण कोविड राज्यात कोरोनाचा जोर कमी झाला असला तरी दिवसभरात एकही नवीन कोरोना बाधित सापडला नाही अशी स्थिती अजूनही कोणत्याही जिल्ह्यात नाही

राज्यात कोरोना चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याच्या प्रमाणातली घट मात्र कायम आहे

औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात काल एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही नाशिक विभागात नाशिक शहरात झालेला एक मृत्यू तसंच लातूर विभागात बीड मध्ये झालेला एका रुग्णाचा मृत्यू वगळता या दोन्ही विभागात इतर कुठेही कोविड रुग्ण दगावल्याची नोंद काल झाली नाही

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली यामध्ये अमेरिका इंग्लंड फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं

दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की देशात लसीकरणाच्या कालच्या द्सऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण केलं

यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली

काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होतं दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर द्ष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे

विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या लसीकरणासाठी निवडलेली सर्वच्या सर्व म्हणजे आठशे मंडळी वैद्यकीय क्षेत्राशी थेट संबंधित डॉक्टर परिचारिका आदी होती

त्या लसीकरणानंतर शनिवार रविवारी दोन दिवसांमध्ये किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी आढळून आल्या

राज्यात लसीकरण अभियानं दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं

दरम्यान राज्याच्या आरोग्य विभागानं हे वृत्त फेटाळून लावलं आहे लसीकरण सत्र रद्द केल्याच्या व्त्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही करोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे लसीकरण अंगणवाडी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी कर्मचारी आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं ही मागणी करण्यात आली असून याप्रढील लसीकरणासाठी जेव्हा नोंदणी सुरु होईल तेव्हा या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचं सुचवण्यात आलं आहे राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या शोधमोहिमेत अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचा सहभाग मोलाचा होता हे राज्याच्या आरोग्य विभागातर्फेही स्पष्ट करण्यात आलं आहे या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांचेही लवकरात लवकर लसीकरण व्हावं अशी अपेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

कोविड काळातील राज्यातल्या शैक्षणिक स्थितीबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी काल आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली

या सगळ्या गोटीवार तृमचा आणि आपला म्हणून आम्ही तृमच्या पाठीशी राहणार आणि तो आमचा अखेर शिक्षण विभागाचा मे राज्यमंत्री म्हणून आन्ही त्याच नेतृत्व करतो म्हणून आम्ही सुद्धा त्याच पालकत्व स्वीकारलेल आहे आणि म्हणून त्या पालकत्वाच जबाबदारी आम्ही निबितच धेऊकुठल्याही सुदना आम्हाला सांगा अगदी बिनधास्तपणे सांगा असा सुद्धा आपल्या सर्वाना नम्र आवाहन करतो आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार